ठळक बातम्या पंतप्रधान आय्रष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेचे उद्घाटन उद्या होणार

गणेश विसर्जनासाठी शहर प्रशासन सज्ज

पंतप्रधान आय्रष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेचे उद्घाटन उद्या केंद्रीय भूपष्ठ वाहतूक मंत्री श्री

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे आयुष्यमान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेचे उद्घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते झारखंड राज्यातील रांची इथं होणार आहे या योजनेचा जिल्हयातील उद्घाटन सोहळा बचत भवन इथं सर्व लोकप्रतिनिधी तसंच जिल्हयात नोंद झालेल्या लाभार्थ्यपैकी निवडक लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात या योजनेच्या ई कार्डाचे वाटप केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे

आयुष्यमाल भारत या योजनेच्या लोकार्पण सोहळ्यात महापौर श्रीमती नंदाताई जिचकार खासदार डॉ विकास महात्मे कुपाल तुमाने तसेच सर्व विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य उपस्थित राहणार आहेत या लोकार्पण सोहळ्यात विभागीय आय्रक्त डॉ संजीव क्रमार जिल्हाधिकारी श्री अश्विन म्रदगल महानगरपालिका आय्रक्त श्री विरेंद्र सिंग तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजय यादव यावेळी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन आरोग्य उपसंचालक श्री संजय जयस्वाल जिल्हा शल्य चिकित्सक श्री देवेंद्र पातुरकर जिल्हा आरोग्य अधिकारी श्री योगेंद्र सवाई यांनी केलं आहे वैद्यकक्षेत्रातल्या विज्ञानाचे फायदे देशातल्या प्रत्येक नागरिकाला मिळवून देण्याचे मार्ग आणि उपाय शोधण्याच्या आवश्यकतेवर उपराष्ट्रपती श्री

व्यंकथ्या नायडू यांनी भर दिला आहे

परवडणाऱ्या आरोग्य सुविधा निर्माण करण्याचे आणि स्वच्छतेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देश करत असलेल्या प्रयत्नांमध्ये डॉक्टरांनी योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं

या अभियानाद्वारे प्रत्यक्ष घरांना भेटी देऊन संशयितांना तपासणीअंती उपचाराची स्रविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे पल्स पोलियो मोहिमेच्या धर्तीवर राज्यात तसेच जिल्हयात कुष्ठरूग्ण शोध अभियान राबविण्यात येणार आहे या अभियानामध्ये जिल्हयातील ग्रामीण भागातील सर्व घरे तसेच शहरी भागातील निवडक क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे

या पाठयप्रस्तकांमध्ये केलेल्या बदलांबाबत राज्यातल्या शिक्षकांना डिजीटलच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम शिक्षण विभागानं आयोजित केला असल्याची माहिती शिक्षण मंत्री श्री विनोद तावडे यांनी दिली हे प्रशिक्षण गुजरात सरकारच्या वंदे गुजरात या वाहिनीमार्फत देण्यात येणार असून ते विनाशुल्क असल्याचंही त्यांनी सांगितलं देशातल्या विमान उड्डाणादरम्यान फोन आणि इंटरनेट सुविधा पुढील आठवडयापासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये ही सुविधा उपलब्ध असेल अशी माहिती दूरसंचार सचिव अरूणा सुंदरराजन यांनी दिली केंद्र सरकार लवकरच याबाबतची अधिसूचना जारी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं या स्रविधेमुळे प्रवाशांना फोनही करता येईल आणि इंटरनेट तसंच वायफाय सेवेचाही वापर करता येईल तसंच स्थानिक विमानसेवांना यामधून अतिरिक्त महसूल मिळू शकणार आहे

यासाठी आपली मतं आणि विचार मायजीओव्ही ओपन फोरमवर पाठविण्याचं आवाहन करण्यात आलं आहे पंतप्रधान आवास योजना ही महत्वाकांक्षी योजना असून यामुळे बेघर हा शब्द संपणाऱ आहे प्रत्येक भारतीयांचे घर हे स्वप्न या योजनेमुळे पुर्णत्वास जाणार असल्याचे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले

केंद्रीय ग्रहराज्यमंत्री श्री हंसराज अहीर म्हणाले पंतप्रधान आवास योजनेंतर्गत प्रत्येक नागरिकाला त्याच्या हक्काचे घर मिळून देण्यासाठी ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे भारतीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसंच देशातील विषमता दूर करण्यासाठी या योजनेचे महत्व वादातीत आहे

नरेंद्र मोदी यांचा मानस आहे सबका साथ सबका विकास हे सरकारचे धोरण असून त्याव्रुसार प्रत्येक नागरिकाला त्याच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वोपतरी मदत करण्यात येत आहे आगामी काळात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत अधिकाधिक घरे बांधण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी यावेछी सांगितलं जलप्रदुषण टाळण्यासाठी नागपूर महानगरपालिकेनं घेतलेल्या पुढाकाराला गणेशभक्त चांगला प्रतिसाद देत आहेत शहरात ठिकठिकाणी लावलेल्या कृत्रिम तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येत आहे अनंत चतुर्देशीच्या दिवशीच्या गणेश विसर्जनाच्या दृष्टीने महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे

फुटाळा तलावावर वायुसेनेच्या दिशेने होत असलेले गणेश मुर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच व्हावे यासाठी ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे स्वयंसेवक दक्ष आहेत अगदी पहिल्या दिवसापासूनच ते या तलावावर सेवा देत आहे मुर्ती विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना कृत्रिम तलावात गणेश मुर्ती विसर्जन करण्यासाठी विनंती करीत आहेत नागपूर जिल्हयात खापा पाठोपाठ ब्रुटीबोरीमध्ये देखील सौरऊर्जा प्रकल्पाची यशस्वी चाचणी करण्यात आली

व्ही ऊर्जा निर्मिती झाली या प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्री श्री

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लवकरचं होणार आहे या प्रकल्पामध्रन परिसरातील शेतकऱ्यांना सौरवाहिनीतून वीज पुरविली जाईल मानव आणि पशु यांच्यामध्ये फरक करणारे तत्व म्हणजे बुध्दी आणि ज्ञान हे आहेत हे समजुन घेत नितिमुल्यांचं शिक्षण ही काळाची गरज असल्याचं मत नागपूरचे पोलीस आय्रक्त डॉ भूषणकूमार उपाध्याय यांनी व्यक्त केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित मौलाना अब्दुल करीम पारेख स्मृती व्याख्यान मालेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सिध्दार्थ विनायक काने होते आपल्या समाजात वाढणाऱ्या अमानविय वृत्ती राष्ट्रीय विकासातील अडथळा या विषयावरील व्याख्यानात ते म्हणाले की मानवाच्या जिवनातील प्रश्नांची उत्तर वादात नाही तर ज्ञानात दडलेली आहे म्हणूनच विद्या आत्मसात करून जिवनात अमुलाग्र बदल घडवून आणता येतो

माहे सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तिमाहीसाठी साखरेचे नियतन प्राप्त झाले असून रास्त भाव दुकानामार्फत अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना साखर वितरित करण्यात येणार आहे नवी दिल्लीत काल सुरू झालेल्या पाचव्या आशिया चषक सायकलिंग स्पर्धेत भारतानं पहिल्याच दिवशी तीन स्रवर्ण दोन रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकून जोरदार स्ररूवात केली

पुरूष संघानं अडथळ्याच्या सायकल शर्यतीत कझाकीस्तान वर मात करत सुवर्ण पदक जिंकलं